कोविन डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर किंवा कोविन एप वर ही नोंदणी द्पारी चार वाजेपासून सुरु होणार आहे ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच कोविड लस दिली जाईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे

तीन वेळा धारावी विधानसभा मतदारसंघातून निवड्रन आलेले गायकवाड यांनी राज्य सरकारमध्ये आरोग्य वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय कामगार उच्च आणि तंत्रशिक्षण अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळला

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत

या आगीनंतर अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या सहा रुग्णांना तसंच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागातल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला

ही आग मीटर बॉक्स मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान या चार जणांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नसून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर झाला असल्याचं प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे या रुग्णालयाला यापूर्वी देखील ठाणे अग्निशमन विभागाच्या वतीनं फायर ऑडिटची नोटीस देण्यात आली होती मात्र तरीही याकडे रुग्णालय प्रशासनानं दर्लक्ष केल्याचं निदर्शनास आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कोरोनाचं भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक मृत्यू संख्या यातूनच कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटल आहे व्हॉटसऍप ग्रुपवर जर एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट केली तर त्यासाठी ग्रुप ऍडमिन जबाबदार नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे गोंदिया इथल्या एका व्हॉटसऍप ग्रुपवरील एका सदस्याने त्याच ग्रुपमधल्या महिला सदस्याच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती याप्रकरणी पिडीत महिलेने ग्रूप एडमिन विरोधात स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली होती याला एडमिनने न्यायालयात आव्हान दिलं होतं अन्य सदस्याने टाकलेली पोस्ट अॅडमिनच्या अपरोक्ष टाकली असेल तर त्या पोस्टसाठी अँडमिनला जबाबदार धरता येणार नाही असं न्ययालयानं म्हटलं आहे

लसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी या ठिकाणी मोठी गर्दी होत असून सामाजिक अंतरही पाळलं जात नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पोलिसांनी जोरदार प्रत्यूत्तर देताच नक्षली घनदाट जंगलात पसार झाले त्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले

जिल्ह्यात अनेक कोविड रुग्णालयं मनमानी पद्धतीनं देयक आकारत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानं जिल्हा प्रशासनानं या रुग्णालयांमध्ये ऑडीटर नियुक्त केले आहेत

आजपासून हे केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे